रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी देण्याचा निर्णय हा फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली पुरताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे नव्या आदेशान्सार फटाके फोडण्याची वेळ ठरवण्याचे अधिकार न्यायालयानं राज्यांना दिले आहेत मात्र फटाके फोडण्याचा कालावधी दोन तासच राहील असं स्पष्ट नमूद केलं आहे

दरम्यान सरदार पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज देशभर एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद उस्मानाबादसह सर्वच ठिकाणी आत्ता सकाळी एकता दौडचं आयोजन करण्यात येत आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्ण्यतिथी आज देशभर राष्टीय संकल्प दिन म्हणून पाळली जात आहे यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे

सातही आरोपींवर दहशतवादाचा कट रचणं हत्या आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत या प्रकरणाची पुढची सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे दरम्यान आरोप निश्चितीला स्थगिती देण्याची कर्नल प्रोहितची विनंतीही न्यायालयानं फेटाळून लावली

अमरावतीमधल्या गुरुकंज मोझरी इथं काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूप दर्शन दिलं असून स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतूनच घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

त्या पार्श्वभूमीवर स्मारकाची जागा बदण्याची मागणी होत होती या प्रकल्पासाठी सरकारनं जागेसह सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवलेल्या असून कामाला सुरुवातही झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांची साखर संघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे संघाचे सदस्य माजी मंत्री जयंत पाटील हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटील व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली

वीज कामगार अभियंते आणि अधिकारी यांना पंधरा हजार रूपये तर विद्युत आणि इतर सहाय्यक अभियंते तसंच प्रशिक्षणार्थी अभियंत्यांना नऊ हजार रूपये बोनस मिळाणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले देव यांना मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काल पहाटेपूर्वी त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं

आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागातून आपल्या सांगितिक कारकिर्दीला प्रारंभ करणारे यशवंत देव यांनी चित्रपटगीत नाट्यपद अभंग गजल भावगीत समूहगीत लोकगीत यूगूलगीत अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांवर आपला वेगळा ठसा उमटवला आकाशवाणीवरून ते सादर करत असलेला भावसरगम हा कार्यक्रम संगीत रसिकांच्या खास पसंतीस उतरला होता

दरम्यान देव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे शब्द सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचं विश्व समृध्द करणारा अस्सल कलावंत हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी देव यांना श्रद्धांजली अर्पण केली

त्यांच्या पार्थिव देहावर कळमन्री तालुक्यात किल्लेवडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले हैदराबाद मुक्तिसंग्रामात देशमुख यांचं मोठं योगदान आहे

ते काल जालना इथं काँप्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आणि द्ष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत बोलत होते

तर काहींनी जुन्या उद्योगात वाढ करण्यासाठी मुद्रा ऋण योजनेचा आधार घेत उद्योग व्यवसाय भरभराटीला आणला आहे जालना जिल्ह्यातल्या संजिवनी जाधव यांनी या विषयी आपला अनुभव सांगितला त्या म्हणाल्या

त्याचे रूपांतर क्यॉश केडीट मध्ये केले असून मला त्याचा चांगला लाभ होत आहे

मुद्रा या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे धन्यवाद

भारतीय क्रीडा प्राधिकरण साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात या स्पर्धा होणार आहेत

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयावर सात परिसंवाद राहणार आहेत

शहरातल्या जबिंदा इस्टेट इथं सकाळी आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून देश विदेशातले प्रमुख बौध्द भिक्खू संघ विद्वान साहित्यिक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ मन्मथ महाराज यांनी या आजाराविषयी आणि उपचार लसीकरणाविषयी मार्गदर्शन केलं

एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केल्याचं संघटनेनं आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे